भारतीय चित्रपट संचालन समितीची बैठक जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज गोवा इथं झाली त्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते यावर्षी रशियादेखील या महोत्सवात आंतरराष्ट्रीय सहयोगी बनण्यासाठी इच्छुक असल्याचं ते म्हणाले

यंदा या महोत्सवाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला खासदार मंडळी आणि कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला

त्यानंतर त्यांनी तिथल्या पदमावती अम्मावरी आणि श्री कपिलेश्वर स्वामींचंही दर्शन घेतल्याचं द्विटर संदेशात म्हटलं आहे

दंतेवाडा जिल्ह्यात किरणडूल क्षेत्रात आज सकाळी जिल्हा राखीव पोलीस आणि माओवाद्यांमध्ये ही चकमक झाली या दोन्हीं माओवाद्यांवर पाच लाख रूपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं पंजाब सरकारमधले कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिध्द् यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे सोपवला आहे यासंदर्भातील पत्रही आपण काँग्रेस अध्यक्षांकडे दहा जून रोजी पाठवलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे अमरावती जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरवात झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली मात्र दहा दिवसांपासून पावसानं पुन्हा दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचं संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे दोन तीन दिवसांत पाऊस न आल्यास किमान तीन लाख हेक्टरमध्ये दबार पेरणी करावी लागणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहणीत मगरीच्या अंगावर जखम आढळली

दरम्यान सांगलीतल्या माधवनगर ब्धगाव रस्त्यावर अज्ञात वाहनांच्या धडकेत तरसाचा मृत्यू झाला नागरिकांनी तरसाचा मृतदेह वन्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

दुलारी कुरेशी आणि रफत कुरेशी यांनी उपस्थित इतिहासप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी असलेल्या पुरावशेषांची माहिती दिली त्याचबरोबर चंद्रशेखर बोर्डे एड स्वप्नील जोशी आणि डॉ किशोर पाठक यांनी इथल्या समुद्ध पक्षीजीवन आणि वनस्पतींचीही माहिती दिली

जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती

लंडनच्या लॉर्डस मैदानावर होणाऱ्या या सामन्यात नवा विश्वविजेता क्रिकेट संघ निश्चित होणार आहे आतापर्यंत इंग्लंडनं चार वेळा तर न्यूझीलंडनं दोन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला मात्र हे दोन्ही संघ आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकू शकलेले नाहीत